यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे ट्रम्प आणि त्यांच्या कूट्बियांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर ते राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली अर्पण करणार आहेत ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी संध्याकाळी मेजवानीचं अयोजन केलं आहे ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देणार आहेत या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेणार आहेत शैक्षणिक शुल्कांचं नियमन करण्यासाठी राज्यात आठ विभागीय शुल्क नियामक समित्या आणि एक पूनर्निरीक्षण समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल केली भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना या समित्यांकडे तक्रार करता येईल प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे या आठ विभागीय शुल्क नियामक समित्या लवकरच कामकाजाला सुरूवात करतील प्नरीक्षण समिती ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येईल असं शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितलं साहित्य अकादमीनं अनुवादासाठीचे पुरस्कार काल जाहीर केले प्रसिद्ध लेखिका दिग्दर्शक सई परांजपे आणि औरंगाबाद इथले साहित्यिक असलम मिर्जा यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत मिर्झा यांनी मराठी कवी प्रशांत असनारे यांच्या मीच माझा मोर या कविता संग्रहाचं मोरपंख या नावानं उर्दूत अनुवाद केला आहे तर अभिनेते नसीरूद्वीन शाह यांच्या अँड देन वन डे या आत्मचरित्राच्या आणि मग एक दिवस या अनुवादासाठी सई परांजपे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे ओदिशा इथं सुरु असलेल्या आंतरविद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेत काल मुंबई विद्यापीठाच्या ज्योती आणि आरती या जुळ्या बहिणींनी जलतरण स्पर्धेत चार पदकं जिंकली ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ज्योतीनं सुवर्ण आणि आरतीनं कांस्य पदकं जिंकलं रिले प्रकारात मुंबई विद्यापीठाला कांस्य पदक मिळवून देण्यातही त्यांनी मोठा हातभार लावला